ही मागणी मान्य करत न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठानं ही सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली आता यापुढची सुनावणी घटनापीठासमोर होणार आहे

दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं घटनापीठाचे गठन करून या आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील तात्प्रती स्थगिती रद्द करण्याच्या अर्जावर स्नावणी करावी अशी विनंती राज्य सरकारनं यापूर्वीच केलेली आहे कालच्या सुनावणीनंतर हीच विनंती पुन्हा एकदा आणि ताबडतोब केली जाणार असल्याचे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते शैक्षणिक तसंच नोकऱ्यांच्या क्षेत्रात गोंधळ तसंच अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झाल्यानं राज्य सरकारचा निषेध करत असल्याचं पाटील म्हणाले सरकारी वकिलांनी न्यायालयात वेळेवर हजर न राहणं दोन वकिलांमध्ये द्मत असणं पुरेशी तयारी न करणं याबाबींमुळे या प्रकरणाबाबत चिंता वाटत असल्याचं ते म्हणाले अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा घेणं ही फक्त खानापूर्ती केली असल्याची टीकाही पाटील यांनी केली

सामाजिक संपर्क माध्यमावरून त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू ही पुराव्यानिशी भक्कम पणे मांडणं गरजेचं असल्याचं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं

मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकार हे फारसे गंभीर नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्ण्यात वसंतदादा साखर संस्थेत काल बैठक झाली

गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबवण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी या बैठकीनंतर दिली

मागील कराराच्या फरकाचे पैसे मिळण्यासाठी साखर संघाला निवेदन देण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं

काल लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समितीचे संचालक आणि कांदा व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली त्यात सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली

केंद्र सरकारनं काळाबाजार रोखण्यासाठी निर्यातबंदी बरोबरच आता साठवणीवरही मर्यादा घातली आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत

कांदा प्रश्नी केंद्राचा निर्णय राज्यातल्या तसंच इतर राज्यातल्या शेतकऱ्यांना अडचणीचा ठरत असून केंद्र सरकार नेमकं कुणासाठी काम करतंय असा सवाल त्यांनी केला

प्रतिबंधित क्षेत्रात टाळेबंदी कायम राहणार असून त्याबाहेरचे सर्व व्यवहार सुरु राहणार असल्याचं गृह मंत्रालयानं काल जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे

दक्ष भारत समुद्ध भारत ही यावर्षीची संकल्पना आहे नवी दिल्लीतल्या केंद्रीय दक्षता आयुक्तालयात केंद्रीय दक्षता आयुक्त संजय कोठारी यांनी यानिमित्त दक्षतेची शपथ दिली आपण प्रत्येकानं आपलं काम प्रामाणिकपणे सचोटीनं आणि विश्वासार्हतेनं करावं असं कोठारी यांनी यावेळी बोलताना सांगितलं

राज्यातला लाचल्चपत प्रतिबंधक विभाग दक्षता जनजागृती सप्पाह साजरा करत आहे

दोन नोव्हेंबरपर्यंत हा सप्ताह पाळला जाणार आहे

बीड नांदेड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला

आदिवासी भागात रासायनिक शेतीचा अविश्वसनीय प्रवेश रोखणं पारंपारिक पर्यावरणीय ज्ञानावर आधारित शाश्वत शेती तंत्राचा उपयोग करणं गौ आधारीत शेतीसाठी प्रभाव कौशल्य वाढवणं स्वदेशी वारसा बियाणे आणि डायनामिक बियाणे बँकांची स्थापना आणि त्यांचे जतन करणं आदी कामं या केंद्रामार्फत केली जाणार आहेत

औरंगाबाद जिल्ह्यातल्या विजेच्या प्रश्नांवर पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत काल मुंबईत बैठक झाली उद्योग आणि शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा होण्यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या सहसंचालकांनी संयुक्तपणे उपाययोजना करून कार्य अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिल्या

या मागणीचं निवेदन कुलगुरु अशोक ढवण यांना देण्यात आलं मागणी मान्य न झाल्यास येत्या दोन ते पाच नोव्हेंबर दरम्यान लेखणी बद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे

त्यामुळे शासनानं सरसकट मदत करावी अशा मागणीचं निवेदन आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना दिलं

पाऊस आणि पाण्याची आवक कायम राहिली तर आज किंवा उद्या धरणाचे अथवा कालव्याचे दरवाजे उघडण्यात येतील अशी माहिती मांजरा धरणाचे शाखा अभियंता शाहू पाटील यांनी दिली आहे

मनूरकर यांनी साठ वर्ष शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे

दरम्यान नवा मोंढा पोलिसांनी आंदोनकर्त्यांना ताब्यात घेतलं दरम्यान अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या परभणी शाखेनं केली आहे